अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी मध्यस्थीच्या प्रक्रियेचं प्रसारमाध्यमांनी वातांकन करू नये असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या जमीन वाद प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थ म्हणून त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे निवृत्त न्यायमूर्ती खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम पंचू यांचा समावेश आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं या संदर्भात तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर काल याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता आज या समितीची नियुक्ती करताना न्यायालयानं आठवडाभरात समितीला चर्चा सुरू करण्यात सांगितलं असून चार आठवड्यांनंतर चर्चेचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत समितीनं आठ आठवड्यात याबाबतचा निर्णय घेण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे राफेल विमान खरेदी करार पूर्ण करण्यास मोदी सरकारनं विलंब केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस जयपाल रेड्डी यांनी केला आहे ते हैदराबाद इथं पत्रकारांशी बोलत होते काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कराराची बोलणी पूर्णत्वाकडे आलेली होती मोदी सरकारनं मात्र करार करायला चार वर्षे उशीर केल्याचं रेड्डी म्हणाले या संदर्भात एका वृत्तपत्रानं प्रकाशित केलेल्या लेखांचं रेड्डी यांनी कौतुक केलं

यात उत्तरप्रदेश आणि गुजरातमधल्या उमेदवारांचा समावेश आहे काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत जागतिक महिला दिन आज सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईच्या सीमा राव स्मृती मोरारका कल्पना सरोज सीमा मेहता अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपरे आणि सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महिला सक्षमीकरणाचं काम करणाऱ्या चेतना सिन्हा यांचा समावेश आहे वाशिम इथं आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टरांच्या समाजसेवी संस्थेच्यावतीनं वाकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं

महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण व्हावी नियमित चालण्याचं महत्त्व महिलांना कळावं यासाठी या वॉकेथॉनचं आयोजन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा अलिबाग इथला बंगला आज जमीनदोस्त करण्यात आला

सक्तवसुली संचालनालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली त्यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानं या बंगल्यातून सुमारे दोन ट्रक भरून मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाची आज द्पारी ही बैठक होणार आहे चालू आठवड्यातली ही दुसरी बैठक असेल लोकसभा निवडण्कीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं त्यापूर्वी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ही बैठक होत असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

सायना नेहवाल हिचा डेन्मार्कच्या ताई ज्यू यिंग सोबत तर श्रीकांतचा सामना जपानच्या केन्तो मोमोत याच्यासोबत होणार आहे

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत दोन शून्यनं आघाडीवर आहे